धुळे ॐ अटल महाआरोग्य शिबीरांच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते

धुळे जिल्हा आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महत्वाचे प्रकल्प हाती घेतल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जिल्हास्तरीय अटल आरोग्य शिवीर आज धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलं

सार्वजनिक वितरण प्रणालीब्रारे होत असलेल्या धान्य वाटपात पारदर्शकता यावी तसंच धान्याच्या काळ्या बाजाराला आळा बसावा या उद्देशानं शासनानं संगणकीकरणाच्या माध्यमातून शिधावाटप प्रकल्प सुरू केला आहे

संपूर्ण भारतीय बनावटीच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची आज अहमदनगरच्या तळावरुन चाचणी झाली वजनानं हलक्या असलेल्या या क्षेपणास्त्राची ही दुसरी चाचणी होती ही चाचणी यशस्वी ठरल्याचं संरक्षण सूत्रांनी म्हटलं आहे काल आणि आज या क्षेपणास्त्राची वेगवेगळ्या पल्ल्याकरता चाचणी घेतली संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी या कामगिरीकरता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या चमूचं तसंच भारतीय सेनंचं आणि ही यंत्रणा निर्माण करण्यात महत्त्वाचं योगदान देणा या उत्पादक कंपन्यांचं अभिनंदन केलं आहे

वेळापत्रकानुसार आज रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी श्रीहरीकोटा श्रेल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या यानाचं प्रक्षेपण होईल नोव्हा सार आणि एस वन फोर या पृथ्वीचं निरीक्षण करणा या दोन उपग्रहांचं प्रक्षेपण या यानातून होणार आहे

या उपग्रहांमार्फत वनक्षेत्राचं आकलन जमिनीचा वापर आणि हिमक्षेत्र तसंच आपत्तीची देखरेख केली जाणार आहे पेट्रोल भाववाढीसंदर्भात केलेल्या विधानाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज प्रसिद्वी पत्रकाद्वारे माफी मागितली जनतेच्या भावना दुखवायचा आपला कोणताही हेतू नव्हता असं त्यांनी म्हटलं आहे सर्वसामान्य माणसाला या दरवाढीमुळे उद्वावणा या समस्यांची आपल्याला पूर्व कल्पना आहे असं सांगतानाच त्यांनी पेट्रोल डिझेलच्या भावात कपात करावी अशी मागणीही त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे

सिमरनजीतनं टर्कीच्या सेमा कालीसकनचा पराभव केला लाईट फ्लाय प्रकारात मोनिकानं टर्कीच्या आयसे कागिरेरचा पराभव केला मात्र राष्ट्रक्ल स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या पिंकी जंगराला स्पर्धेत रजत पदकावर तर जागतिक मुष्टियोद्धा स्पर्धेत रजत पदक पटकावणाऱ्या सोनिया लाथेरला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं भाग्यवतीने स्पर्धेत मोस्ट सायन्टिफिक बॉक्सरचा किताब पटकावला प्रधानंमत्री जनऔषधी सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातही स्वस्त दरात दर्जेदार औषधी उपलब्ध होत आहेत

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य ध्वजारोहण औरंगाबाद श्व सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे मराठवाङ्यात या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता होणार आहे

त्यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न दंगल घडविणे दंगलीत घातक हत्यारांचा वापर करणे सरकारी नोकरास कामात अडथळा निर्माण करणे आणि त्यांच्यावर हल्ला करणे अशा गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहे सत्यरूप सिद्धांत आणि मौसमी खट्आ या गिर्यारोहकांनी ईराणमधल्या माउंट दमावंद या आशिया खंडातल्या सर्वात उंच ज्वालामुखी पर्वताचं शिखर सर करून तिहास रचला आहे माउंट दमावंद हा एक जिवंत ज्वालामुखी आहे या ज्वालामुखींमधून मोठ्या प्रमाणात सल्फरचं उत्सर्जन होत असून त्याच्या सान्निध्यात आल्यावर भरून न निघणारी शारीरिक हानी व्हायचा धोका असतो सिद्धांत यांची ज्वालामुखी पर्वताचं शिखर सर करण्याची ही चौथी वेळ आहे अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीपात पेरणीपासून पीक समाधानकारक असताना पावसाने तीन आठवड्यांपासून दडी मारली त्यामुळे शेंगा भरण्याच्या स्थितीतील सोयाबीनसह जिरही पीके धोक्यात आली आहेत जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख हेक्टर पेरणी क्षेत्र असलेले सोयाबीनचं पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे चक्रीभूंगा खोडकीड आणि पाने खाणाऱ्या अळीचा प्रार्दुभाव वाढल्याने सोयाबीन सुकायला लागले आहे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली गेल्या चोवीस तासांत उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर दक्षि ण कोकणात हवामान कोरडं राहिलं येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान वि भागाचा अंदाज आहे